औरंगाबाद जिल्ह्यात करमाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत सटाणा शिवार क्रिं ही दुर्घटना झाली परराज्यातील हे मजूर जालना भागात एका स्टील कंपनीत कामाला होते रेल्वे रुळांच्या वाटेने ते पायी निघाले होते थकून रुळांवरच झोपले असताना जालन्याहून आलेल्या मालगाडीखाली ते चिरडले गेले

तसेच जखर्मीवर सरकारी खर्चाने व्यवस्थित उपचार करण्याचे निर्देशही दिले आहेत स्थलांतरित कामगारांसाठी जास्तीत जास्त रेल्वे सोडाव्यात यासाठी केंद्राशी सातत्याने बोलत असून लवकरच सर्वांची परतण्याची व्यवस्था होईल या कामगारांनी धीर सोडू नये असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे परराज्यातील सर्व मजुरांची अन्न निवारा आणि औषधाची व्यवस्था संबंधित ठिकाणी जिल्हा प्रशासनाने केली आहे ती अगदी शेवटचा मजुर घरी जाईस्तोवर चालू राहील त्यामुळे निवारा केंद्रे सोडून लगेच बाहेर पडू नयेरेल्वेच्या वेळापत्रकाविषयी व्यवस्थित माहिती दिली जाईल असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे रेल्वे मंत्री पीयुष गोयल यांना दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे आपण या संदर्भात रेल्वे मंत्र्यांशी चर्चा केली असून सर्व ती मदत करु असं त्यांनी ट्वीटरवर म्हटलं आहे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तसंच संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीही तीव्र दुःख व्यक्त केलं आहे मुंबईतली कोरोना विषाणू बाधित रुग्णांची संख्या येत्या पंधरा ते वीस दिवसात कमी होईल असा विश्वास आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केला आहे

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अग्रवाल हे काल मुंबईत परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आले होते कंटोन्मेंट झोनच्या सीमा बंद कराव्यात तसंच बाधितांचा शोध चाचणी आणि उपचार या त्रिसुत्रीचा प्रभावी वापर करावा असं अग्रवाल यांनी सांगितल्याची माहिती टोपे यांनी दिली कमीत कमी वेळात जास्तीत जास्त चाचण्या कराव्या बाधित रुग्ण शोध घेऊन त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना विलगीकरणात ठेवण्याची सूचनाही अग्रवाल यांनी केल्याचं टोपे यांनी सांगीतलं

देशांतर्गत अर्थव्यवस्थेला तत्काळ गती देणं आवश्यक असून या कामी जेवढा उशीर होईल तेवढी परिस्थिती आणखी खालावत जाण्याची भीती काँप्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी वर्तवली आहे ते आज सामाजिक संपर्क माध्यमावरून वार्ताहर परिषदेत बोलत होते रोजगार निर्मात्यांना आर्थिक बळ देण्याची गरज व्यक्त त्यांनी व्यक्त केली रोजगार आणि रोजंदारीच्या शाश्वतीसाठी आर्थिक मदतीची एक फळी उभारण्याची आवश्यकताही त्यांनी नमूद केली ही लढाई जिंकण्यासाठी अधिकारांचं विकेंद्रीकरण व्हायला हवं असंही गांधी यांनी सांगितल्याचं पीटीआयच्या बातमीत म्हटलं आहे परराज्यातून होणारी मद्याची चोरटी वाहतूक थांबवण्यासाठी राज्यशासनानं विर राज्यांच्या सीमा सील केल्या असून या परिसरात जादा बंदोबस्त तैनात केला आहे महसूल विभागाच्या एका अधिकाऱ्यानं ही माहिती दिल्याचं पीटीआयचं वृत्त आहे स्थानिक पोलिसांच्या मदतीने मद्यतस्करांविरोधात कारवाई केली जात असल्याचंही या अधिकाऱ्यानं सांगितल्याचं या बातमीत म्हटलं आहे

माले धिं भारतियांची तपासणी आणि ओळखपत्र वितरणाचं काम सुरू झालं आहे

वंदे भारत मिशन अंतर्गत सिंगापूरमधुन भारतीयांना घेऊन येणारं विमान आज दिल्लीत दाखल झालं परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी एका ट्विटव्दारे या प्रवाशांचं स्वागत केलंआहे या भारतीयांना देशातपरतआणण्यासाठी घेतलेल्या परिश्रमाबद्दल एअर डिया नागरी विमान वाहतूक मंत्रालय तसंच भारतीय दूतावास कर्मचाऱ्यांचेजयशंकर यांनी आभार मानले आहेत गुजरात राज्यात अडकलेल्या महाराष्ट्रातल्या तीनशेहून अधिक मजुरांना काल रात्री उशीरा आदिवासी विकास विभागाच्या मदतीनं नंदुरबारमध्ये आणलं आहे

आदिवासी विकास विभागानं न्यूक्लीअस बजेट मधून आदिवासी मज्रांना आणण्यासाठी खास योजना आखली होती त्याअंतर्गत द्वारका श्रिन सात बसगाड्यांनी तर पोरबंदर श्रिन एका बसनंया सगळ्यांना नंदुरबारमध्ये आणलं त्यांच्या वैद्यकीय तपासणीनंतर त्यांना एसटी महामंडळाच्या गाड्यांनी धडगाव आणि त्यांच्या गावकडे रात्री उशीरा रवाना करण्यात आलं

उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज समाज माध्यमातून ही माहिती दिली परीक्षेसाठी प्रत्येक विद्यापीठ स्वतंत्र वेळापत्रक जाहीर करणार असल्याचं त्यांनी सांगितलं

प्रथम आणि द्वितीय वर्षाच्या सर्व विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात प्रवेश दिला जाणार आहे

सीईटी परिक्षेबाबत समिती नेमली असून अहवाल आल्यावर निर्णय घेणार असल्याचही त्यांनी सांगितले

या सर्वांना उपचारासाठी मुंबईत जी टी आणि सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली

कोरोनापासून बचावासाठी देशभरात संचारबंदी असतानाही गडू तसंच तांदळ्याच्या दुसऱ्या पिकाच्या खरेदीची प्रक्रिया सुरळीत सुरु आहे

टाळेबंदीमुळे रोजंदारी करणाऱ्या मजुरांचे आणि त्यांच्या कुटुंबाचे प्रचंड हाल होत आहेत अशा परिस्थितीत जनधन योजनेच्या माध्यमातून झालेली मदत ही कामाला आल्याचं बीड जिल्ह्यातल्या चौसाळा क्वें दहावीत शिकणाऱ्या काजल सोनवणेनं सांगितलं आई वडील मोल मजुरी करून घर चालवतात मात्र टाळेबंदी मुळे तेदेखील बंदच आहे बंदच अशावेळी दहावीच महत्वाचं वर्ष शाळा नाही की क्लास नाही त्यामुळे अभ्यास कसा करायचा असा प्रश्न तिच्या समोर उभा राहिला याचवेळी जनधन योजनेच्या माध्यमातून पाचशे रूपये खात्यावर आले आणी याच पैशातून पुस्तक विकत धेऊन घरच्या घरी अभ्यास सुरू केला